मनमोहन सिंग यांनी तीव्र शब्दांत केला निषेध आयएनएक्स मिडीआ प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिंदबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेत झालेल्या घोटाळ्यासाठी बँकेचे नियंत्रक संचालक आणि लेखापाल यांना जबाबदार धरलं पाहिजे असं केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी आज म्हटलं आहे नवी दिल्लीत ते एका कार्यक्रमात बोलत होते रिझर्व बँकेनं पीएमसी बँकेच्या खातेदारांना पैसे काढण्यासाठी जास्तीत जास्त चाळीस हजार रुपयांची परवानगी दिली होती ती लवकरच एक लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं

काँप्रेस आणि राष्ट्रवादी काँप्रेसला जनभावना समजत नाहीत राष्टीय सुरक्षेच्या भावनिक मुद्यावर ते राजकारण करत आहेत त्यांना जनता यावेळी कठोर शासन करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीतले भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले तसंच जिल्ह्यातल्या भाजपाचे विधानसभा निवडणुकीतल्या उमेदवारांसाठी मोदी यांनी आज साताऱ्यात प्रचारसभा घेतली त्यावेळी ते बोलत होते सातारा हा संताचा आणि क्रांतीकारकांचा जिल्हा आहे इथं येणं हे मी माझं भाग्याचं समजतो असं मोदी म्हणाले उदनयराजेंनी लोकसभेत निवडून आल्यानंतर केवळ तीनच महिन्यात राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला अशी हिम्मत फक्त तेच करू शकतात असं मोदी यांनी सांगितलं युतीचं सरकार आल्यानंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धरणांची कामं झाल्याचं ते म्हणाले जिल्ह्यातल्या महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहनही त्यांनी केलं

यावेळी विरोधकांवर टीका करत भाजपा सरकारनं गेल्या पाच वर्षात केलेल्या कामगिरीचा आढावा मोदी यांनी आपल्या भाषणात घेतला

आमदार सुधीर मुनगंटिवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात विकासकामं आणि वृक्षारोपणाची यशस्वी चळवळ उभी केली अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुधीर मुनगंटिवार यांनी केलेल्या कामांचा गौरव केला ते आज चंद्रपूर इथं मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत बोलत होते यावेळी राजूरा विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँप्रेसचे नेते सुदर्शन निमकर यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला

ते आज पालघरमधल्या डहाणू इथं महायुतीचे उमेदवार पास्कल धनारे यांच्यासाठी घेतलेल्या प्रचारसभेत बोलत होते महायुतीसमोर इतर सर्व पक्ष निराश झाले असून सीपीएम ही नॅनो पार्टी झाली आहे असं फडणवीस म्हणाले राहुल जिथं जातील तिथं भाजपाच जिंकते तर शोलेतल्या जेलप्रमाणेच आपल्या आजुबाजुला कोणीही नाही अशी पवारांची अवस्था झाली असल्याची बोचरी टीका त्यांनी केली शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज धुळे इथं महायुतीचे उमेदवार हिलाल माळी यांच्यासाठी प्रचारसभा घेतली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँप्रेसनं सत्तेत असताना पंधरा वर्ष राज्याचं मोठं नुकसान केलं असून ते भरून काढण्यासाठी पुन्हा शिवसेना भाजपच्या महायुतीला विजयी करा असं आवाहन त्यांनी केलं काँप्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग यांनी देशातील आर्थिक स्थिती आणि राज्यातील मुद्दांवरून भाजपचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी त्यांनी राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका केली आहे राज्याला आर्थिक मंदीचा सर्वाधिक फटका बसणार असल्याची शक्यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली त्यांनी आज मुंबईत प्रमुख व्यावसायिक तसंच पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते राज्यात अन्तेक अशा समस्या आहेत की ज्या कृत्रिम आहेत असंही डॉ मनमोहनसिंग यावेळी म्हणाले शेतकऱ्यांना सुवर्णकाळ आणण्यासाठी राज्यात सत्तापरिवर्तन करावं असं आवाहन राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे त्यांनी आज नाशिक जिल्ह्यातील सटाणा आणि पिंपळगाव िं प्रचार सभा घेतल्या त्यावेळी ते बोलत होते भाजप शिवसेनायुतीचं सरकार शेतकरी विरोधी सरकार असून कांद्याची निर्यात बंद केल्यामुळं शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याची टीका पवार यांनी यावेळी केली भाजप सरकारनं कृषी कर्ज माफी चुकीच्या पध्दतीनं केली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँप्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा ॐ पक्षाचे उमेदवार भारत भालके यांच्या प्रचार सभेत ते आज बोलत होते गेल्या पाच वर्षांत राज्यातील सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळं शेती उत्पादन घटल्याचं अजित पवार यांनी यावेळी नमुद केलं आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय मतदार संघांचा आपण रोज आढावा घेणार आहोत आज ऐक्या रायगड जिल्ह्यातल्या मतदार संघांचा आढावा आमचे वार्ताहर शोभना देशमुख यांच्या कडून

देशभरात अभिनव कल्पना आणि संकल्पनांच्या अविष्कारातला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं ही सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे यादीत सर्वात वरच्या स्थानावर कर्नाटक तर दुस या क्रमांकावर तामिळनाडू ही राज्यं आहेत कर्नाटकातील अलमट्टी धरण परिसरातील बॅकवॉटरमुळे महाराष्ट्रात पूर येतो हे खरे नाही कोयना परिसरातील पाऊस आणि पाण्याचे नियोजन हेच त्याला कारणीभूत आहे अस मत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केल सांगली येथे प्रसार माध्यमांशी ते आज बोलत होते कर्नाटकातील पाणी योजनातून महाराष्ट्रातील जत तालुक्याच्या शेतीला पाणी देता येणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही अस स्पष्ट करून यावेळी सिद्धरामय्या म्हणाले एका राज्याने दुसऱ्या राज्याला पाणी द्यायला हरकत नाही पण त्याबाबतच्या तांत्रिकबाबी पूर्ण होणे आवश्यक आहे येत्या चोवीस तासांत कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे राज्यात कमा ल तापमानात वाढ तर किमान तापमानात घट झाल्याचं दिसून आलं